भविष्यात गरज पडली तर जम्बो केअर रुग्णालयही सुरू करू शकतो असं आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील तयारी सुरू झाली आहे केअर संटर्समध्ये मशिनरी किंवा अन्य मोठ्या साहित्याची फारशी गरज नसल्यानं ते दोन दिवसांत सुरू करू शकतो पण जम्बो रुग्णालय सुरू करायला आठवड्याचा कालावधी लागेल गरज पडली तर त्याचीही तयारी असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं दरम्यान गेल्या महिन्यांपासून आरोग्य प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे आवाहन कोरोना विषाणूचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्यक्रमात मालक आणि कामगारांशी ऑनलाईन संवाद साधण्यात येईल तसेच डिक्कीएमसीसीआयए या सारख्या उद्योजक संघटनांशी संबंधित सदस्यांनाही या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेतील क्लेमचे ताबडतोब निराकरणकामगारांना पेमेंट बेनिफिटचे वाटप तसंच कामगारांच्या तक्रार निवारण अर्जांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार असूनअधिकाधिक तक्रार अर्जांचा निपटारा करण्यात येईलअसेही पाण्डेय यांनी सांगितले सीपी विकासकामे झाल्यानंतर ती सुस्थितीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सतर्क रहावे रस्ते पाणी वीज या सुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहेच पण नवीन दृष्टी घेऊन शहराचा विकास व्हावा असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले पुण्यात पावनखिंडीतील वंडर फ्युचर सोसायटी ते महात्मा सोसायटी ह्या महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

याकरीता आरक्षणाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे

या गाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा स्वारगेटडेक्कन जिमखाना पिंपरी चिंचवड पुणे स्टेशन याठिकाणच्या स्थानकांतून केली आहे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केलं आहे पुरुतक प्रकाशन लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत असं स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केलं ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते यावेळी लेखक मेहेंदळे यांनी सत्य बाहेर काढून ते समोर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले

आयुषा इंगवले हिने सब ज्युनिअर गटामध्ये रौप्य तसंच वरिष्ठ गटात सुवर्ण तर चिन्मय मेहता यानं वरिष्ठ गटात सुवर्णपदक मिळवत सर्वोत्कृष्ट उदयन्मुख खेळाडूचा मान पटकावला अयाती दांदडे हिनं दोन्ही गटात रौप्य आणि कांस्य पदक तर रिषी वुरा हिनं कांस्य पदक पटकावलं

पाणी पुणे महापालिकेच्या वडगाव जलकेंद्रात करायच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे यामध्ये हिंगणे आनंद नगर वडगाव धायरी आंबेगाव पठार दत्तनगर धनकवडी कात्रज कोंढवा आदी भागांचा समावेश आहे शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील

पुढच्या आठवड्याभरात तापमानात विशेष बदल संभवत नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे

उद्या संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भेटूया विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये

नमस्कार